मंडळाकड्रन आज ही घोषणा करण्यात आली विद्यार्थ्यांनी यापूर्वीच्या तीन परीक्षांमध्ये मिळवलेल्या गुणांच्या सरासरीच्या आधारावर प्रलंबित परीक्षेसाठी गुणांकन केलं जाणार आहे बारावीच्या विद्यार्थ्यांना श्रेणीसुधारण्यासाठी प्न्हा परीक्षा देण्याचा पर्याय खुला असेल मात्र त्या परीक्षेत मिळालेले गुण अंतिम असतील दहावीच्या विद्यार्थ्यांना मात्र पुनर्परीक्षेचा पर्याय नसेल असं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे

रोजगाराच्या अधिकाधिक संधी निमार्ण करण्यासाठी स्वयंरोजगार तसंच औद्योगिक संस्थांमध्ये भागीदारीला चालना देणं हा या अभियानाचा उद्देश आहे द्रद्रष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या या लोकार्पण कार्यक्रमात पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशातल्या सहा जिल्ह्यातल्या ग्रामस्थांशी संवाद साधला सुविधा केंद्र तसंच कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून हे ग्रामस्थ या कार्यक्रमात सहभागी झाले

ते आज एका व्रत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते

या सरकारवर आपला अंकृश असल्याच्या आरोपांचं पवार यांनी खंडन करत मुख्यमंत्री ठाकरे आणि मंत्रिमंडळातल्या त्यांचे सहकारी राज्यकारभार चालवत असल्याचं सांगितलं

गेल्या वीस दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे

कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झालेल्या दहा रुग्णांना यशस्वी उपचारानंतर घरी पाठवण्यात आलं

जिल्ह्यातल्या तीन मंडळांमध्ये तसचं सेनगाव तालुक्यात गोरेगाव आजेगाव तर औंढा तालुक्यात येहळेगाव येळेगाव या परिसरात अतिवृष्टी झाली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

परभणी इथं जिल्हाधिकारी दी

मुगळीकर यांनी शाहू महाराजांच्या प्रतिमेलाप्ष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं